काँप्रेसनं मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना यवतमाळ वाशिम मधून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना तर वर्धा मतदारसंघातून चारुलता खजानसिंग टोकस यांना उमेदवारी दिली आहे याशिवाय धुळे मतदारसंघातून कुणाल रोहिदास पाटील नंदुरबार मतदारसंघातून के

पडवी शिर्डी मतदारसंघातून भाऊसाहेब कांबळे यांना तर रत्नागिरी सिंधूद्र्ग मतदारसंघातून नविनचंद्र बांदिवडेकर यांचा या यादीत समावेश आहे या निवडणूकीसाठी उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल रात्री नवी दिल्ली इथं बैठक झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह राजनाथ सिंह अरुण जेटली आणि नितीन गडकरी हे या बैठकीला उपस्थित होते भाजपानं अद्याप आपली उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही यासंदर्भातली पक्षाची ही दुसरी बैठक होती

गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत आपलं बह्मत सिद्ध केलं प्रमोद सावंत सरकारला आपलं बह्मत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल मुदुला सिन्हा यांनी आज सकाळी साडेअकरा वाजता विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं

दिव्यांग मतदार मतदानासाठी आल्यानंतर संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी त्यांना मतदान कक्षात जाण्यासाठी सहकार्य करावे अशा सूचना विभागीय आयुक्त सिंह यांनी यावेळी दिल्या ज्या मतदान केंद्रांवर नेविर्क अभावी कोणत्याही प्रकारची संपर्क सुविधा उपलब्ध होवू शकत नाही अशा ठिकाणी तातडीच्या संपर्कासाठी वायरलेस सेठाउपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या खर्चाची माहिती संकलित करण्यासाठी नियूक्त नोडल अधिकारी आणि त्यांच्या पथकानं वर्धा लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक उमेदवाराचा रोजचा खर्चविषयक अहवाल सादर करण्याचे निर्देश मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक काशीनाथ झा यांनी दिले त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांच्या तयारीचा आढावा घेतला लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून यवतमाळ जिल्ह्यात विविध ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत असून कळंब मधे वाहन तपासणी करताना अवैध मद्यसाठा आढळून आला

परंतु या गावांमध्ये मूलभूत सोयीसुविधा नाहीत या बाबींचा निषेध म्हणून या तिन्ही गावच्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार किण्याचा निर्णय जाहीर केला आहे निवडणूकीची आदर्श आचार संहिता लागू झाल्यापासून वर्धा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागाच्यावतीनं प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे